दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच काल सायंकाळपासून प्रसारमाध्यमांमधून निवडणूक निकालाचे कल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे सर्वेक्षण करणाऱ्या बहतांश संस्थांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला बहमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे

काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्ज्न खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं आहे

काल पहाटे कुरखेडा तालुक्यात वनविभागाच्या लाकडांच्या साठ्याला नक्षलवाद्यांनी आग लावली

एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकत वाहतुक अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

औषधांच्या किंमती कमी करणाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचा एक भाग म्हणून या नऊ सूचिबध्द नसलेल्या औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत

दष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन राज्याचे जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत डवले यांनी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

प्रकल्पातल्या आरक्षित पाण्यातून सिंचन तसंच उद्योगासाठी पाणी उपसा करु नये असे निर्देशही डवले यांनी दिले

डवले यांनी काल आसना आणि विष्णुप्री जलाशयातील पाणी पातळीची पाहणी केली सुनेगाव तलावातून पाण्याच्या नियोजनासाठीही त्यांनी सूचना दिल्या त्यानंतर मुखेड तालुक्याच्या मोटरगा बोरगाव भगनुरवाडी आणि तांदळीतांडा गावातल्या नागरिकांशी संवाद साधला

जलयुक्त शिवार योजनेची कामं निवडणूक आचारसंहितेच्या कारणांमुळे थांबवू नयेत असंही डवले यांनी सांगितलं नंद्रबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वत रांगांमधल्या कुवली डाबर या दुर्गम खेड्यात गाढवांद्वारे पाणी पुरवठा होत आहे साडे तीनशे लोकवस्तीच्या या गावात भीषण पाणी टंचाई असून गावातील एकमेव विहीर आटल्यानं पाण्यासाठी ग्रामस्थ हैराण होते

परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काल औरंगाबाद इथं दुष्काळी परिस्थिती आणि विकास प्रश्नांवर चर्चा केली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत परिषदेचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे सचिव शरद अदवंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्रात मराठवाड्याचा जिल्हावार दृष्काळी कामांचा आढावा आणि त्यातल्या त्र्टींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

पाणीप्रवठा तात्काळ स्रळीत करावा या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल मामा चौकात लाक्षणिक उपोषण केलं

तालुक्यात अंधारी इथं यापूर्वीच चारा छावणी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आवश्यक संमती पत्रांची पूर्तता केल्यास बनकिन्होळा रहिमाबाद शिवना अजिंठा बोरगाव बाजार आणि अंभई इथल्या मंजूर चारा छावण्या तत्काळ सुरू करण्यात येतील असं सत्तार यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब शहराजवळ एका फटाका कारखान्यात काल भीषण स्फोट झाल्यानं कारखाना मालक जागीच ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली लातूर भाटसांगवी मार्गावरच्या या कारखान्यातले बहुतांश मजूर कामावर आले नसल्यानं बचावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ई डी दिव्यांच्या एका गोदामाला आग लागून मोठं नुकसान झालं काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली

सुदैवानं आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गोदामातल्या एलईडी दिव्यांसह इतर साहित्याचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे परभणी जिल्ह्यात मालवाहतूक करणारी गाडी आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले

सातारा पूणे रस्त्यावर काल झालेल्या रस्ता अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले काल सकाळी खंबाटकी घाटात ही दर्घटना घडली अपघातग्रस्त वाहनातले सर्व प्रवासी मुंबईतल्या बोरिवली इथले निवासी होते

ठाणे इथं बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे

सध्या उत्तरायण सुरु असल्यामुळे सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती अद्रष्य होत असल्याचा अनुभव येत आहे

दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेला आजपासून गुवाहाटी इथं सुरुवात होत आहे